या कार्यक्रमाचं हत्त्वीसरं पर्व आहत्त या कार्यक्रमादरम्यान प्रधानमंत्री मोदी परीक्षांमुळखणिया ताणावर कशाप्रकारातियंत्रण मिळवावं याविषयी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतील तसंच यासंदर्भात विद्यार्थ्यांनी विचारलल्या प्रश्नांना उत्तरंही दण्णर आहस्त दशिला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थद्धीउद्विष्ट गाठता यावं म्हणून या प्रक्रियसिक्या सर्व संबंधितांशी समन्वयाची भूमिका सरकार बजावत्त असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आह केलिई इथं नानी पालखीवाला शतक महोत्सवी व्याख्यानमालतीत्या बोलत होत्या

यावर्षी मार्च महिन्याच्या अखप्रियंत राज्यभरात साडस्का हजार प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु कली जातील अशी घोषणा आरोग्यमंत्री राजधीटोपविंनी कल्वी आहा अक्विल मुंबईत बातमीदारांशी बोलत होत आ आरोग्य केंद्रांमध्य क्रियूर्वेद यूनानी आणि परिचारिक्वि शिक्षण घटिमिखांना सामुदायिक आरोग्य अधिकारी म्हणून नक्किं जाईल अशी माहिती त्यांनी दिली राज्यातल्या प्राथमिक आरोग्यसक्किसक्षमीकरण करण्यावर राज्य सरकारचा भर असल्याचंही ते म्हणाले

रोहित शर्माला सामनावीर तर विराट कोहलीला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं